छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या जुन्नर शिवनेरी किल्ल्यावर पारंपरिक पद्धतीनं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा झाला मुख्यमंत्री उद्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या सोहळ्याला उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा तिहास जगभर पोचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू असं आक्षासन मुख्यमत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना दिलं मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ऑफ डिया क्षेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्ष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी अल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या महाराजांच्या पुतळ्याला महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुष्पहार अर्पण केला महापालिका मुख्यालयात शिवप्रतिमेचं पूजन करून शिवरायांना अभिवादन केलं गेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे आमदार वैभव नाईक यांनी तिथं जाऊन महाराजांना जिरेटोप अर्पण केला तर भाजपाचे निलेश राणे यांनी मंदिरात अभिषेक केला नांदेडमधे आज पहाटेपासूनच अश्वरूढ प्तळ्याला विविध पक्ष सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातले मान्यवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आहेत शहरातल्या शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यावर आज दुपारी आकाशातून हेलीकॉप्टरव्दारे पुष्पवृष्टीही केली गेली उस्मानाबाद क्रिं श्री साई परिवारानं शिवजयंतीच्या निमित्तानं रक्तदान शिवीराचं आयोजन केलं होतं बुलडाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन करुन शिवजयंतीचे कार्यक्रम होत आहेत आज सकाळी बुलडाणा शहरातल्या महाराजांच्या पुतळ्याला शिवप्रेमींनी मुजरा करत अभिवादन केलं यानिमित्त महिलांसाठी स्पर्धाही आयोजित केल्या होत्या अहमदनगर जिल्ह्यातही चौकाचौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं पुजन केलं गेलं शहरात बस स्थानकाजवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुष्पहार अर्पण केला

हिंगोलीत आज पावसानं हजेरी लावल्यानंतही शिवजयंतीचा उत्साह दिसून आला यानिमित्त जिल्ह्यात शिवपूजन रक्तदान तसंच गौरव पुरस्कार कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं

नवं शैक्षणिक धोरण आत्मनिर्भर भारतासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे या मुळे संशोधन आणि नवीन उपक्रमांना बळकटी मिळणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे विक्व भारती विद्यापिठाच्या दिक्षांत समारंभाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यातून संबोधित करत होते काही उच्चविद्याविभुषित लोक आतकवादी कारवायांसाठी आपली गुणवत्ता खर्च करत आहेत तर काही उच्चविद्या विभुषित लोकांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णालयं आणि प्रयोगशाळांमधे स्वतःला झोकून देत आहेत हा मानसिकता आणि विचारां मधला फरक आहे असंही ते म्हणाले त्यामुळे प्रत्येकानं कुठल्या वाटेवर जावं हे त्याच्या वैचारिक जडण घडणीवर अवलंबून असतं असंही त्यांनी सांगितलं त्यावेळी त्यांनी विधभारतीच्या गौरवशाली तिहासाची प्रशंसा केली या वेळी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल आदी मान्यवर उपस्थित होते

अवघ्या महिनाभरात देशानं हा मैलाचा दगड पार केला आहे

देशात उपाचाराधीन रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत आहे

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढलेल्या भागात कोरोना विषाणूच्या संरचनेत ब्रिटन दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही अमरावती यवतमाळ सातारा पुणे अशा काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ होताना दिसत आहे या वाढीची कारणं शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे या भागातल्या करोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला आहे का या संदर्भातही पाहणी केली जात आहे असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे आतापर्यंत अमरावतीयवतमाळ सातारा या भागातले प्रत्येकी चार नमुने पुण्याच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयात तपासले असून या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधल्या विषाणूमध्ये ब्रिटनदक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही

त्या नंतर अधिवेशनाच्या कालावधीवर निर्णय घेतला जाईल असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसत आहे

नाशिक जिल्ह्यात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे सर्वाधिक नुकसान द्राक्ष पिकांचं झालं आहे

सर्वाधिक नुकसान निफाड दिंडोरी सटाणा या तालुक्यात झालं आहे लातूर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसाचा मोठा फटका तालुक्यातल्या मुरूड भिसे वाघोली परिसराला बसला आहे या परिसरात वाऱ्यामुळे गहू आडावा झाला आहे अवकाळी पावसामुळे हरभऱ्याचे घाटे गळून पडले आहेत ज्वारी आणि गव्ह आडवा झाला आहे परभणी जिल्ह्यात पहाटेपासून सकाळपर्यंत मेघ गर्जनेसह रिमझिम पाऊस पडला तसंच दिवसभर ढगाळ वातावरण होतं

अवकाळी पावसामुळे आंब्याच्या फळाला मोठा तडाखा बसला तसंच गहू आणि अन्य पिकांनाही तडाखा बसला

रब्बी हंगामातल्या ज्वारी हरभरा या पिकांचं तसंच कळंब तालुक्यातल्या शिराढोण परिसरात आंबा मोसंबी पपई या फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे

यात देशातल्या मनुष्यबळाला रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीनं कौशल्य विकासासाठी महत्त्वाच्या तरतूदी केल्या आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजगता आयक्तालयाचे सहाय्यक आयक्त संतोष राऊत

वेणूधर रेड्डी यांनी काल आकाशवाणी वृत्तविभागाच्या प्रधान महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला

या नियुक्तीआधी रेड्डी यांच्याकडे अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सहसचिवपदाची जबाबदारी होती याशिवाय त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनमधेही आपली सेवा दिली आहे भंडारा जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयात आग लागून नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला रुग्णालयातल्या दोन परिचारिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं चौकशीत समोर आलं आलं आहे यानंतर या दोन्ही परिचारिकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक स्तरावरच्या पोलीसांकडून केला जात असल्याचंही देशमुख यांनी ट्विटरवर म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे

नागपूरजवळ चिंचोळी थिल्या शांतीवन या भारतरत्न डॉ

तर दुसऱ्या हप्त्याचा निधी आता दिला आहे शांतीवनमधल्या संग्रहालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवल्या आहेत

यामध्ये बाबासाहेब वापरत असलेले कपडे वकीली करत असतानाचा बसिस्टर गाऊन आहे त्यांची हस्तलिखित पत्रं ग्रामोफोन छड़ी टेबल खूर्ची पेन टा पिरा डिर अशा अनेक वस्तू या संग्रहालयात आहेत

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी होईल अशी अपेक्षा डॉ आंबेडकर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी व्यक्त केली आहे बीडमधे लाचल्चपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत माजलगावच्या उपविभागीय अधिकाऱ्याला लाच घेताना पकडलं

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर आलेला चक्रीय चक्रवात आता विरून गेला आहे उत्तर केरळ किनारपट्टीपासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत असलेला हा कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरातकडे सरकला आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली तर विदर्भाच्या बऱ्याच भागात किंचित घट झाली राज्याच्या उर्वरीत भागात तापमान सरासरी विकं होतं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पड्ण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे